सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

स्फुटनिक वी लसीला आपत्कालीन मान्यता देण्याच्या उद्देशानं आज विषय तज्ञ समितीची बैठक होणार आहे

चीन या तपासाबाबत सहकार्य करत नसल्याची टिका अमेरिकेचे सेक्रिटरी ऑफ स्टेट एंटोनी ब्लिकेन यांनी केली आहे चीननं कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यात पारदर्शकता न दाखवल्याचं ब्लिंकेन यांनी म्हटलं आहे

या अहवालात हा विषाणू कसा आणि केव्हा पसरायला सुरुवात झाली याबाबत कुठलाही खुलासा नसल्याचं एनबीसी या वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचा एका गटानं कोरोना संसर्गाबाबत नव्यानं तपास करावं असं म्हटलं आहे

चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केलेल्या अहवालानुसार या विषाणूचा प्रसार प्राण्यामार्फतच झाला असून प्रयोगशाळेतून झाला नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे

अशा बंगालमधील भूमीवर दलित आणि अल्पसंख्यांवर अन्याय झाला आहे अशी टिका पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारसभेत बर्धमान इथं बोलताना केली पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचा कार्यकाळ आता संपुष्टांत येणार असा दावा मोदी यांनी आपल्या भाषणांत व्यक्त केला पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या पाचव्या टप्प्यासाठीच्या निवडणूक प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते प्रचारसभांना संबोधित करत आहेत पंतप्रधान बर्धमाननंतर कल्याणी आणि बरासात इथं प्रचारसभा घेणार आहेत तर अमित शहा उत्तर बंगालमध्ये मतदारांशी संपर्क साधणार आहेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नादिया आणि दक्षिण चौबिस परगणा इथं प्रचारसभा घेणार आहेत संयुक्त मोर्चाचे नेतेही राज्याच्या विविध भागांत प्रचारसभा घेणार आहेत

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान होणार आहे

चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे

कंभमेळा उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात शाही स्नान सुरु आहे यामध्ये निरंजनी आखाड्यातील साधुंनी हर की पौडी इथं गंगा नदीत आज स्नान केलं सोमवती अमावास्येच्या मुहूर्तावर हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कृभ मेळ्यात गंगानदीमध्ये स्नान करण्यासाठी आज भाविकांची गर्दी झाली आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमावली लागू करण्यात आली असून पूर्वनोंदणी केलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे

इराणच्या अणुशक्ती संस्थेचे प्रमुख आली अकबर सालेही यांनी या प्रकाराचा निषेध केला असून जागतिक अणुशक्ती संघटनेनं या प्रकरणी इराणची मदत करावी असं आवाहन केलं आहे मात्र या प्रकारानंतर किरणोत्सार झाला नसून जीवितहानी झाली नसल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे दोन दिवसांपूर्वीच इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी या केंद्रावर एका नव्या यंत्रणेचं उद्घाटन केलं होतं आणि हा कार्यक्रम सर्वत्र प्रसारितही करण्यात आला होता

गेल्या एप्रिल मध्ये रेल्वेने हे विलगीकरण कक्ष तयार केले होते सध्याच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यापैकी अनेकांना घरी विलगीकरणात राहणे शक्य नाही अशा रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनानं मागणी केल्यास अवघ्या काही दिवसांच्या मुदतीत हे कक्ष नव्यानं तयार करून देण्याची तयारी रेल्वे प्रशासनानं दर्शवली आहे

सध्या जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ची सुविधा असणाऱ्या खाटा उपलब्ध करून देण्याचं नियोजन सुरु असल्यानं विलगीकरणाच्या या प्रस्तावाचा विचार झाला नसल्याचं जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सांगितलं मन की बात एप्रिल महिन्याच्या मन की बात कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना ट्वीटर द्वारे आवाहन केलं आहे

पुरस्कार पश्चिमेकडील गीग इकॉनॉमीवर आधारित नोमॅडलँड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचे चार पुरस्कर मिळाले आहेत कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून काल रात्री झालेल्या समारंभांत ब्रिटीश अकेडेनी ऑफ फिल्म आणि टेलिव्हिजन ऑफ आर्टस अर्थात बाफ्टाच्या वतीनं हे पुरस्कार देण्यात आले या चित्रपटाची निर्माती क्लाई झाओ ही बाफ्टा पुरस्कार मिळवणारी दुसरी महिला ठरली आहे तर सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला ठरली आहे या चित्रपटातील फ्रांसिस मॅकडॉरमंड हीनं सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे या सोहोळ्यांत भारताच्या नेटफ्लिक्स चित्रपट द व्हाईट टायगर ला दोन नामांकनं मिळाली रॅमसी क्लार्क निधन अमेरिकेत अनेक सामाजिक मुद्यांसाठी आवाज उठवणारे आणि अमेरिकेच्या धोरणांवर टिका करणारे रॅमसी क्लार्क यांचं आज मॅनहॅटन इथं राहत्या घरी निधन झालं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार